गुलाबी चेंडवर बांग्लादेशची कसोटी सत्तास्थापना राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची काल मुंबईत एकत्र बैठक झाली त्यात काही मुद्यांवर निर्णय़ झाला आजही ही चर्चा पुढे सुरु राहणार आहे आघाडीचं नेतृत्व उद्दव ठाकरे यांनी करावं याविषयी आघाडीत एकमत झाल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत सांगितलं तिन्ही पक्षांच्या वरीष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते आजही चर्चा सुरु राहील असं काँप्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नंतर बातमीदारांना सांगितलं आम्ही लवकरच चर्चा पूर्ण करुन माध्यमांना सरकार स्थापनेविषयी माहिती देऊ असं उद्धव ठाकरे बैठकीनंतर म्हणाले दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादीनं काल आपल्या निवडणुकपूर्व मित्रपक्षांसोबतही चर्चा केली मित्रपक्षांनीही शिवसेनेसोबत सरकार स्थापन करायला पाठिंबा दिल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं गडकरी राज्यातली शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी ही संधीसाधूंची युती आहे जरी सरकार स्थापन झालं तरी ते फार काळ टिकणार नाही असं मत भाजपा नेते नितीन गडकरी यांनी काल व्यक्त केलं पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गडकरी म्हणाले की केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विचारांमध्ये भिन्नता असलेले हे पक्ष एकत्र आले आहेत महापौरपद निवडणका पुण्यासह राज्यातल्या इतर काही महापालिकांच्या महापौरपदासाठीच्या निवडणुका काल पार पडल्या गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेला राज्यातला सत्तास्थापनेचा पेच सोडविण्यासाठी जुळत असलेल्या नव्या राजकीय समीकरणांचं प्रतिबिंब या निवडणुकीत दिसून आलं लातूर आणि उल्हासनगरमध्ये महापौरपद भाजपच्या हातून गेलं असलं तरी नागपूर पूणे नाशिक अमरावती अकोला महापालिकांच्या महापौर पदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत शिवसेनेनं मुंबई आणि ठाण्याचं महापौर आणि उपमहापौरपदही आपल्याकडेच राखलं मुंबई महापालिकेत भाजपनं उमेदवार न दिल्यानं महापौरपदी सेनेच्या किशोरी पेडणेकर आणि उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची आधीच बिनविरोध निवड झाली होती ठाण्यात सेनेचेच नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर म्हणून निवडून आले ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये भाजपकडे बहुमत असूनही शिवसेनेनं काँप्रेसराष्ट्रवादी काँप्रेस आणि एका स्थानिक गटाशी हातमिळवणी करून भाजपकडून महापौरपद खेचून घेतलं

त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाचही नगरसेवकांनी भाजपला साथ दिली

परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी कॉप्रेसच्या अनिता सोनकांबळे तर उपमहापौरपदी भगवान वाघमारे विजयी झाले अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या अर्चना मसने आणि उपमहापौरपदी राजेंद्र गिरी यांची तर अमरावतीच्या महापौरपदीही भाजपचे चेतन गावंडे आणि उपमहापौरपदी कुसुम साहू यांची निवड झाली महापौर निवड पुण्याच्या महापौरपदी भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांची आणि उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची निवड झाली आहे मोहोळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश कदम यांचा तर शेंडगे यांनी काँग्रेसच्या चांदबी नदाफ यांचा पराभव केला

मनपा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या उषा ऊर्फ माई ढोरे आणि उपमहापौरपदी भाजपाचे तुषार हिंगे यांची निवड झाली आहे माई ढोरे यांनी राष्ट्रवादी कॉप्रेसच्या स्वाती ऊर्फ माई काटे यांचा पराभव केला तर उपमहापौरपदी तृषार हिंगे यांनी बिनविरोध निवड झाली पथक पाहणी राज्यात गेल्या महिन्यात रेंगाळलेला तसंच बिगरमोसमी पाऊस आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकानं काल विविध भागात दौरा करून नुकसानाची माहिती घेतली काल या पथकानं औरंगाबाद नाशिक आणि अमरावती विभागातील काही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागांचा दौरा केला आज हे पथक मराठवाङ्याच्या बीड जिल्ह्यातल्या गेवराई माजलगाव धारुर आणि वाढवणी इथं तसंच जालना जिल्ह्यातील बदनापूर भोकरदन आणि जाफराबादचा दौरा करणार आहे

वटफळी लोणी मोझर घारेफळ या गावांमध्ये जाऊन पथकाने सोयाबीन कापूस उडीद मृग या पिकांशिवाय फळबागांचीही पाहणी केली

नाशिक पाहणी नाशिक जिल्ह्यात केंद्रीय पथकानं निफाड तालुक्यात पाचोरे वणी आणि खडक माळेगाव इथल्या द्राक्षबागा तसंच सोयाबीन आणि मका या नुकसानग्रस्त पिकांची बांधावर जाऊन पाहणी केली तसंच शेतकऱ्यांशीही चर्चा केली त्यानंतर या पथकानं चांदवड आणि येवला इथंही जाऊन पाहणी केली

धळे पाहणी केंद्रीय वित्त विभागाचे सल्लागार दिना नाथ आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या जयपूर येथील प्रकल्पाचे संचालक डॉ सुभाष चंद्र यांनी काल दुपारी धुळे तालुक्यातील आर्वी शिवारातील शेतांमध्ये जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली तिथल्या शेतकरी आणि ग्रामस्थांशीही त्यांनी संवाद साधला

तहसील कार्यालयाच्या माध्यमातून हा मदत निधी तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत

कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल सात हजार नऊशे पन्नास इतका दर मिळाला

राज्यपाल संमेलन देशातल्या सर्व राज्यांच्या राज्यपाल आणि उपराज्यपालांचं संमेलन आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात होत आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या संमेलनात कषीविषयक सुधारणाप्रशासनउच्च शिक्षण धोरण आदी विषयांवर चर्चा होणार आहे

व्यंकय्या नायड पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविधमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहेत घरकल उभारणी सोलापर घरकुलांच्या उभारणीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेला राज्यस्तरावरील विविध दहा पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे

आंदोलन नंदरवार नंदूरबार जिल्ह्यात नवापुर तालुक्यातुन जाणाऱया पेट्रोलियम कंपनीच्या पाईपलाईनला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी काल या पाईपलाईनचं काम बंद पाडलं स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच त्यांच्या शेतातून संबंधित कंपनीचे अधिकारी पाईपलाईन टाकत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचं निवेदन तहसीलदारांना देऊन हे काम तातडीनं थांबवण्याची मागणी केली आहे मोगरा पालघर मोगरा या फुलपिकाची योग्य साठवणूक व्यवस्था निर्माण करुन त्याचं आयृष्यमान वाढवणं तसंच शेतकऱ्यांना वाजवी किमत मिळवून देण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या अनुसूचित जमातीच्या लाभाथ्याच्या बचत गटाला किवा शेतकरी उत्पादक गटाला नागप्रच्या एका संस्थेमार्फत शितकरण सुविधा पूरवली जाणार आहे

इशांत शर्मानं बांग्लादेशच्या पाच फलंदाजांना बाद केलं